यामध्ये वैमानिक आणि सह वैमानिकाचाही समावेश आहे

जखमींच्या उपचाराचा खर्च केरळ सरकार करणार आहे या अपघातातले मृत वैमानिक दीपक साठे यांचं पार्थिव ताब्यात घेण्यासाठी त्यांचं कृटंब मंबईहन कोझिकोडला पोहोचलं आहे सहवैमानिक अखिलेख क्मार यांचे क्टंबीयही दिल्लीहन कोझिकोडला पोहोचले आहेत या विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती लागला आहे

रेल्वेतर्फे गणेशोत्सवानिमित्त कोकण विभागाकरता विशेष गाड़या सोडल्या जाण्याची शक्यता आले अशा गाड्या सोडायला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे यासाठी प्रवाशांचे तिकीट हाच इ पास असणार आहे या गाड्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर निर्जतूकीकरणासारख्या नियमांचं पालन होईल याची खात्री करून घ्यावी असं राज्य सरकारनं रेल्वेला कळवलं आहे प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्यांची संख्या ठरवावी असेही निर्देश देण्यात आले आहेत

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे

अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चितीपर्यंतची प्रक्रिया ऑनलाईन करता येणार आहे सुविधा केंद्रांची यादी ई छाननीची माहिती हेल्पलाईन क्रमांक डीटीई महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पर्यावरणाची किंमत मोजून जंगलाचं नुकसान करून प्रकल्प राबवण्याचे कोणेतेही सोपे मार्ग निवड् नयेत अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे

त्यावेळी ते बोलत होते राखीव वनं आणि जंगलं यासंदर्भात प्रस्ताव सादर करतांना एखादया क्षेत्राला राखीव क्षेत्र घोषित करण्यासाठी लोकमत अनुकूल आहे का याचा देखील अभ्यास केला जावा असं त्यांनी सांगितलं राज्य वन्यजीव मंडळाच्या यापूढच्या बैठकीत सादर होणाऱ्या प्रस्तावासाठी ड्रोन सर्वेक्षणाची माहिती बंधनकारक राहील ज्या विभागाचा प्रस्ताव असेल त्या विभागानं त्या प्रकल्पाचं छायाचित्र सादर करणं प्रकल्पाची वस्तुस्थितीजन्य माहिती देणं आणि त्याचा पर्यावरणीय परिणाम विषद करणं आवश्यक राहील त्यामुळे अशाच प्रस्तावांचा पुढच्या बैठकीत विचार केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सफेद चिप्पी या कांदळवन वृक्षाला महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली असा वृक्ष घोषित करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली हा विषय अतिशय संवेदनशीलपणे आणि काळजीपूर्वक हाताळला पाहिजे असं सांगून मूख्यमंत्र्यांनी यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्याची सुचनाही केली द्रदृष्य प्रणालीदवारे झालेल्या या बैठकीला वनमंत्री संजय राठोड पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राज्यमंत्री दतात्र्य भरणे आमदार धीरज देशमुख यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य वन विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते मंबईत दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांना प्रथम मंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल

सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयचे अधिकारी करणार आहेत पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर वाद निर्माण झाला होता त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आधीच सीबीआयच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे केंद्र सरकारने युवकांमध्ये कौशल्य विकसित व्हावी आणि रोजगार निर्मिती व्हावी यावर लक्ष केंद्रीत केले आहे

स्किल इंडिया मिशनमुळं सरकार युवकांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत असल्याचं केंद्रीय कौशल्य विकास मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडेय यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं पालघरमधल्या हत्याकांड प्रकरणी सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं दोन अल्पवयीन य्वकांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे भिवंडीच्या बाल न्यायालयात काल हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे

समाज कल्याण विभागा अंतर्गत येणाऱ्या डॉ

बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आपल्या या यशाचा आणि पदाचा वापर समाज राज्य आणि देशाच्या हितासाठी करा अशा शब्दांत मुंडे यांनी त्यांना श्भेच्छा दिल्या आहेत युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारनं कौशल्य प्रशिक्षणासह आर्थिक सहकार्य देण्याकरता अनेक योजना आणल्या अशाच योजनांअंतर्गत सातारा जिल्ह्यात शेकडो य्वकांनी कौशल्य प्रशिक्षण घेत व्यवसाय सुरु केले आहेत जिल्ह्यातले तरुण उद्योजक उदय जगताप हे त्यापैकीच एक

अभिनेता अभिषेक बच्चन कोरोनामुक्त झाला आहे कोरोना चाचणीत विषाणू आढळून आले नसल्याचं त्यानं थोड्यावेळापूर्वी ट्विटरवर जाहीर केलं

राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कोणत्याही परिस्थितीत कमी झाला पाहिजे आणि कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये असे निर्देश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या प्रशासनाला दिले आहेत राज्यातले सर्व विभागीय आय्क्त पालिका आय्क्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी ते काल द्रदृश्य प्रणाली द्वारे आयोजित बैठकीत बोलत होते कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणं प्रतिबंधित क्षेत्रांवर अधिक लक्ष ठेवणं तसच रुग्णांना वेळीच उपचार मिळतील याची खातरजमा करण्यावर भर दयावा असं त्यांनी सांगितलं

यासंदर्भात सर्व विभागीय आय्क्त जिल्हाधिकारी आणि महापालिकांना पत्र पाठवलं असून तीन दिवसात शासनाला अहवाल सोपवण्याच्या सूचना केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं

किराणा द्रकानांमध्ये काम करणारे कामगार भाजी आणि इतर विक्रेत्यांची कोरोना चाचणी घेण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे किराणा दुकानांमध्ये काम करणाऱ्यांची तपासणी न केल्यास त्यांच्यामार्फत संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं